सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा ठळक बातम्या कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन आकाशवाणीवरुन मन की बातद्वारे कोरोंना विषयासंदर्भात तज्ञांसोबत पंतप्रधानांची विस्तृत चर्चा

पंतप्रधान सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई जिंकण हेच आपल्या सर्वसमोरच उद्दिष्ट असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्व नियमांच काटेकोर पालन करत तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करायला हवी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरून केलेल्या मन की बात या कार्यक्रमात केल आज पंतप्रधानांनी आपल्या या मन की बात संवादातून फक्त कोरोंना विषयासंदर्भात विस्तृत चर्चा केली आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स परिचारिका रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधत या मुलाखतीनमधून नागरीकांना सर्वंकष मार्गदशन केल कोरोनाविरुद्धच्या लढ्यात वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त इतरही लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत रुग्णांना औषधं फळं दूध भाज्या पोहोचवत आहेत रुग्णवाहिका पुरवत आहेत कोरोनापासून आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्या या कार्यातूनच कोरोना विरुद्धच्या लढ्याला मोठी ताकद मिळते आहे असं प्रतिपादनही मोदी यांनी यावेळी केल महाराष्ट्र कोविड कृती दलाचे तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करून त्यांचे याबाबतचे विचार जाणून घेतले याबद्दल आकाशवाणीशी बोलताना डॉ शशांक जोशी म्हणाले

तेव्हा पथ्य पाळा लस घ्या आणि स्वस्थ रहा असा सल्ला श्रीनगरचे डॉ नावेद नजीर शाह यांनी आज पंतप्रधानांसोबत मन की बात मध्ये झालेल्या चर्चेतून लोकांना दिला देशभरात आज लाखो परिचारिका आपलं कर्तव्य निष्ठेनं पार पाडताहेत परिचारिका एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढताहेत असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये बंगळुरूच्या परिचारिका सुरेखा आणि रायपूरच्या परिचारिका भावना ध्रुव यांच्याशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले कोरोनाकाळात डॉक्टर आणि परिचारिकांबरोबरच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि रुग्णवाहिका चालकांसारखे अनेक योद्वे आघाडीवर काम करत आहेत रुग्णवाहिका जेंव्हा रुग्णांपर्यंत पोहोचते तेंव्हा त्या रुग्णवाहिकेचा चालक देवदुतासमान भासतो असं सांगत पंतप्रधानांनी प्रेम वर्मा या रुग्णवाहिका चालकाशी संवाद साधला कोरोनाचं संक्रमण वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर लोक या रोगातून बरेही होत आहेत कोरोनावर मात करणाऱ्या या रुग्णांचे अनुभव सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि कोरोनाच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वांनाच नवीन उमेद देतील या अपेक्षेने पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये बऱ्या झालेल्या गुरुग्रामच्या प्रीती चतुर्वेदी यांच्याशी संवाद साधला डॉक्टर परिचारिका तंत्रज्ञ रुग्णवाहिका चालक असे हजारो कोरोना योद्वे आज आपलं आयुष्य पणाला लावून लोकांची सेवा करत आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत समर्पण भावनेने केलेल्या या कामामुळेच कोरोनावर मात शक्य होईल असा विश्वास ही पंतप्रधानांनी व्यक्त केला आज महावीर जयंती आहे

दरम्यान राजधानी दिल्लीतील लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवड्यानं वाढवण्यात आला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जैन बांधवांसह सर्व देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्मः आणि जगा आणि जगू द्या हे मंत्र जगाला देऊन मानवधर्माची शिकवण दिली

भगवान महावीरांनी दिलेली शांती आणि विकासाची शिकवण आचरणात आणून कोरोंना विरुद्धच्या लढाईत सर्व नागरिकांनी आपल्या परीने योगदान द्याव अस आवाहन करत उपराष्ट्रपती एम वैनकया नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देशात कोरोंना प्रादुर्भाव जोरात असताना भगवान महावीर सर्वांना स्वास्थ्य आरोग्य देवो आणि या महामारीविरुद्धच्या लढ्याला यश देवो अशी प्रार्थना आपण करूया अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटल आहे निधन भारतीय माहिती प्रसारण सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मणिकांत ठाकूर यांच आज कोरोंनामुळे निधन झाल

त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील लोकसंपर्क कार्यालय पत्र सूचना कार्यालय तसच आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या वृत्तसेवा विभागात काम केल नुकतीच त्यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात मुख्य माध्यम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आशियाई ऑलिपिंक तलवारबाजी खेळाच्या आशियाई ऑलिपिंक पात्रता फेरीत भाग घेण्यासाठी आठ सदस्यांचा भारतीय चमू शुक्रवारी ताश्कंदला रवाना झाला ही स्पर्धा आजअखेर चालणार असून त्यातून टोकियो ऑलिंपिकसाठी सहा जणांची निवड करण्यात येईल यातील तीन जागा महिलांसाठी आहेत टोकियो ऑलिंपिक्ससाठी पात्र ठरलेली भवानी देवी ही एकमेव भारतीय खेळाडू आहे पुरुष गटात भारताचे खेळाडू तिन्ही प्रकारांमध्ये सहभागी होतील

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार